जग आज आत्मनिर्भर भारताचं जे रुप पाहात आहे कधी काळी त्याची कल्पना नेताजींनी केली होती असं मोदी म्हणाले नेताजींनी देशाच्या प्रत्येक प्रांतातल्या प्रत्येक जात पंथ आणि धर्मातल्या नागरिकाला देशासाठीचं सैनिक बनवलं असं ते म्हणाले या सगळ्यामुळेच आज देशाच्या सार्वभौमत्वावर कोणी हल्ला केला तर देश त्याला सडेतोड उत्तर देऊ लागला आहे असं त्यांनी नमूद केलं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिक्टोरिया मेमोरिअल इथं नेताजींच्या जीवनपटावर आधारलेल्या कायमस्वरुपी प्रदर्शनाचंही उद्घाटनं केलं दरम्यान आज दूपारी कोलकात्यात पोहोचल्यानंतर मोदी यांनी दक्षिण कोलकात्यातल्या नेताजींचं निवासस्थान राहिलेल्या नेताजी भवन ला भेट दिली आणि नेताजींना अभिवादन केलं मोदी यांनी नॅशनल लायब्रीच्या आवारात आर्टिस्ट कॅम्पचं उद्घाटन केलं तिथे त्यांनी नेताजींच्या पुतळ्याचंही अनावरण केलं यावेळी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर हे ही प्रधानमंत्र्यांसोबत उपस्थित होते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

नेताजींनी आपल्या असंख्य अनुयायांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण केली असं कोविंद यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे नेताजी हे देशाचं अपार प्रेम लाभलेल्या राष्ट्रीय नायकांपैकी एक असून त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य योगदान दिलं होतं असंही कोविंद यांनी म्हटलं आहे नेताजींची देशभक्ती आणि त्यांनी केलेला त्याग आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील नेताजींनी निर्माण केलेली स्वातंत्र्याची भावना अधिक दूढ करण्यासाठी आपण सर्वजण वचनबद्ध असल्याचंही कोविंद यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे

छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवा आपला आदर्श असल्याचे सांगत माजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महान देशभक्त असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हणाले बाळासाहेबांच्या नेतृत्वाबाबत शब्दात वर्णन करणे अशक्य आहे बाळासाहेबांचे विचार भविष्यातील तरुण पिढ्यांना कायम प्रेरणा देतील अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं

त्यांचं आदर्श हे नेहमीच दिशादर्शक आहेत त्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी आपलं आयुष्य वेचलं असं त्यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे

मात्र अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर इथल्या शाळां संदर्भात वेगळ्या सूचना दिल्या जाणार असल्याचं शिक्षण विभागा कडून सांगण्यात आलं आहे सर्व शाळांना कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती पुण्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली मात्र मुंबईतल्या शाळा पुढील सुचना मिळेपर्यंत बंदच राहतील अशी माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे समाजाकडून काही मिळवण्यापेक्षा समाजाला परत देण्याची संस्कृती जास्त आनंद देते असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे पृण्यातल्या कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या डॉ सायरस पूनावाला हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज तसंच डॉ सायरस पूनावाला कौशल्य विकास केंद्राचं नामकरण आज जावडेकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी जावडेकर यांनी यावेळी पूनावाला ग्रुपच्या दानशूरतेही प्रशंसा केली समाजाला देणं देण्यासाठी उद्योग जगतानंही उत्पन्न मिळवत राहायला हवं असं ते म्हणाले कोरोना लस उत्पादनात सिरम इन्स्टिट्यूटनं केलेल्या कामगिरीचाही त्यांनी यावेळी गौरव केला ही कामगिरी म्हणजे पंतप्रधमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टाप्रती टाकलेलं महत्त्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी सांगितलं भारत एका जबाबदार नेतृत्व करणारा देश असल्याप्रमाणेच बारा देशांना कोरोना लस पुरवत असल्याचंही त्यांनी नमूद केलं

राणी बंग यांनी आज गडचिरोली इथं कोरोनाची लस घेतली

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ

केंद्र सरकार कृषिविषयक कायदे दोन वर्षांसाठी स्थगित करायला तयार आहे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 आंदोलन करणारे शेतकरी सरकारची भूमिका ऐकायला तयार असले तरी त्यांचे नेते तयार नसल्याचा आरोपही त्यांनी केला राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कथित बलात्काराचा आरोप केलेल्या महिलेनं मुंडे यांच्या विरोधातली आपली तक्रार काल मागे घेतली मात्र या महिलेनं तक्रार मागे घेण्यामागचं कोणतंही कारण दिलेलं नाही अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आपण तक्रार मागे घेत असल्याचं नोटरी केलेलं प्रतिज्ञापत्र सादर करावं अशी सूचना या महिलेला केली असल्याचंही पोलीसांनी सांगितलं आहे येत्या दोन दिवसात राज्यात हवामान कोरडं राहिल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे